मोदी यांचं प्रतिपादन त्रिवार तलाक विरोधी नवं विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार सहा नव्या पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी धोरणात्मक भागिदार निश्वित करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सुरु विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री नॉटिंगहॅम झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशावर विजय पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे यानिमित्ताने योगाचे फायदे सांगण्यात येत आहेत

आज संपूर्ण देशभरात योगदिनानिमित्त वेगवेगळया कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं नवी दिल्ली इथं राजपथवर योगाभ्यास केला गेला नवी दिल्ली महानगरपालिका आणि आयूष मंत्रालयातर्फे संयुक्तरीत्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं नागालैंड येथील इंदिरा गांधी स्टेडीअमवर तसंच त्रिपूरा राज्यातील आगरतळा इथं उमाकांटा पटांगणावर योगदिन साजरा केला गेला शेजारील नेपाळ तसंच श्रीलंका मध्ये पण योगदिनाचं औचित्य साधत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गेल्या पाच वर्षात सरकारनं योगाची सांगड आरोग्याशी घातली असून त्याला आरोग्य सुविधेचा प्रतिबंधात्मक आधारस्तंभ बनवला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे रांची इथं योग कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की सध्याच्या धकाधकीच्या वातावरणात बदलत्या जीवनशैलीमुळे ढासळणा या आरोग्य शैलीवर योगा हा एकमेव उपाय आहे शिस्तप्रिय जीवनासाठी प्रत्येकाने आयुष्यभर योगाभ्यास करंण गरजेचं आहे योगा हे वय जातरंग द्ररिद्रय संपत्ती यांच्यावर आहे असंही ते म्हणाले

योगा शिकवणाऱ्या विविध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचं प्रात्यक्षिक करून दाखवलं नांदेड येथील मुख्य कार्यक्रमात योग गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्फुर्त योगासनं केली जवळपास दोन लाख योगप्रेमींनी यात सहभाग घेतला योगाचा प्रसार आणि विकास करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल दिले जाणारे यंदाचे प्रधानमंत्री पुरस्कार जाहीर झाले आहेत गुजरातमधल्या लाईफ मिशनचे स्वामी राजर्षी मुनी इटलीच्या एंटोनिएटा रोइझी मुंगेर इथलं बिहार स्कूल ऑफ योगा आणि जपान योग निकेतन हे यावेळच्या पुरस्कारांचे मानकरी आहेत आयूष्य मंत्रालयानं काल ही घोषणा केली

संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला संयुक्त अरब अमिरातीचे वरिष्ठ अधिकारी तसंच अन्य राष्ट्रांचे राजदूत यांनीही तेथे आपली हजेरी लावली

मालेगाव बॅबस्फोट खटल्यात आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंग ठाकूर या भाजपा खासदारांची न्यायालयात उपस्थित राहण्यात कायम स्वरुपी सवलत देण्याची मागणी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं काल फेटाळून लावली

मात्र ही कारणं ठोस आणि उचित नसल्यानं राष्ट्रीय तपास संस्था न्यायालयानं सांगितलं मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि इतर सहाजणां विरुद्ध करावाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला चालू आहे

मात्र लोकसभा भंग झाल्यानं ही अधिसूचना आता रद्द झाली आहे त्यामुळे या अधिसूनेच्याच मसुद्याचं नवं विधेयक लोकसभेत मांडलं जाईल अर्थमंत्री निर्मला सीतास्मण आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत याआधी त्यांनी अर्थतज्ञ तसंच सामाजिक पायाभूत सोयी सुविधा कृषी आणि ग्राम विकास क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली होती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं संसदेच्या सर्व सदस्यांसाठी भोजनसमारंभ आयोजित केला होता दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संसदीय कामकाज मंत्रालयानं भोजनासाठी आंमत्रित केलं होतं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू लोकसभेचे सभापती ओम बिर्ला माजी सभापती सुमित्रा महाजन राज्यसभेतले विरोधी पक्षनेते काँग्रेसचे गुलाम नबी आझाद इत्यादी नेत त्या मेजवानीला उपस्थित होते

संरक्षण मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे

मेक ईन इंडिया उपक्रमाला चालना देणारा हा मोठा प्रकल्प आहे असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे या प्रकल्पामुळे भारताकडे पाणबुड्यांच्या आधुनिक रचना आणि तंत्रज्ञान येईल शिवाय यामुळे भारताची पाणबुडी निर्मिती क्षमता वाढेल आणि पाणबुड्यांच्या भारतीय संरचनेलाही चालना मिळेल असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

बांगला देशाच्या सौम्य सरकारनं तीन गडी बाद केले विजयासाठी मोठया लक्ष्याचा पाठलाग बांगला देशानं झुंजारपणे केला

आज इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे

युवा एकेरी स्पर्धकांचं नेतृत्व आसामचा मैस्नाम मिराबा लुवांग हा करणार आहे तर मुलींच्या चमुचं नेतृत्व भारतीय हवाई प्राधिकरणाची मालविका बनसोड करणार आहे मुलांच्या दुहेरी चमुचं नेतृत्व इशान भटनागर आणि विष्णूवर्धन गौड करणार आहेत तर मुलींच्या दुहेरी चमुचं नेतृत्व आदिती भट आणि तानिषा क्रास्ये करणार आहेत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन लवकर बरा व्हावा अशी कामना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे ऑस्ट्रेलियाशी झालेल्या सामन्यात आंगठयाला दुखापत झाल्यानं शिखर धवनला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या नंतरच्या सर्व सामन्यांना मुकावं लागलं आहे

महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधे मराठी भाषा हा विषय अनिवार्य करणारा कायदा राज्य सरकार करणार आहे

आधीपासून कायदा असूनही काही शाळांमधे मराठी हा विषय शिकवला जात नसल्याचं निदर्शनाला आलं आहे अशा शाळांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा अधिक कडक केला जाईल असं ते म्हणाले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँप्रेसच्या लोकसभा निवडणुकीतल्या कामगिरीचा जिल्हानिहाय आढावा घेणं सुरु केलं आहे त्याअंतर्गत आज त्या कोलकता इथं पक्षाची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत तृणमुल काँग्रेसच्या नादिया जिल्ह्यातल्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे

अशी माहिती ओदिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर यांनी भुवनेश्वर इथं पार पडलेल्या परिषदेत दिली लोकसभा निवडणूकीनंतर प्रथमच विदेशातील उच्चस्तरीय अधिकारी भारतभेटीवर येणार आहेत

या भेटीदरम्यान पाँपिओ भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर तसंच परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांच्यासोबत पत्रकारांना भेटतील